दिल्ली न्यायालयानं या नवीन तारखेचा लेखी आदेश आज जारी केला या प्रकरणातल्या एक दोषी म्केश सिंग याचा दयेचा अर्ज आज राष्ट्रपतींनी फे ाळला दिल्लीच्या नायब राज्यपालांनी अर्ज फे ाळण्याच्या शिफारशीसह हा अर्ज कालच केंद्रीय ग़हमंत्रालयाकडे पाठवला होता केंद्रीय ग़हमंत्रालयानं आजच हा अर्ज राष्ट्रपतींकडे पाठवून तो रद्द करावा अशी शिफारसही केली होती सध्याच्या स्पर्धेच्या य्गात कौशल्यावर आधारित शिक्षणाची गरज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे नाशिकमधल्या निफाड इथं रयत शिक्षण संस्थेच्या नवीन विस्तारित इमारतीचं उद्धा न केल्यानंतर ते आज बोलत होते शिक्षणामुळे घरं बदलली स्धारणा झाली त्याम्ळे संबंध घराचं चित्र बदललं याचा महत्वाचं कारण म्ली शिक्षित झाल्या राज्याच्या कान्या कोप यात कर्मवीर भाऊराव पापील यांनी शिक्षणाचं बीज रोवलं त्यामुळे समाजातला गोर गरिब शिक्षित झाला असं पवार यावेळी म्हणाले नाशिक जिल्हा कृषीप्रधान आहे द्राक्ष डाळींब यासारखी सुधारित पीकं घेतल्यानं इथं उत्पादन वाढलं आहे भारतातली द्राक्ष चीनमधे निर्यात व्हावीत यासाठी संय्क्त बैठक स्रु असून शेतक यांसाठी तो आशेचा किरण असल्याचं पवार यांनी नमूद केलं

प्णे शहरात दीर्घकालीन विचार करुन विकासकामांचं नियोजन करण्याच्या सूचना उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत ते आज प्ण्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते प्णे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसंकल्पात आवश्यक निधीची तरतूद केली जाईल असं त्यांनी सांगितलं राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत मुळामूठा नदी संवर्धन प्रकल्पाबाबतही त्यांनी सविस्तर आढावा घेतला मेट्रोमार्ग वारक यांसाठीचा पालखी मार्ग यासह अनेक विकासकामांचा त्यांनी आज सविस्तर आढावा घेत अधिका यांना महत्त्वाच्या सूचना केल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अर्थात महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दौंड यांची आज बिनविरोध निवड झाली त्यांच्याविरोधात भाजपाच्या राजन तेली यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता

अकोला जिल्हा परिषदेवर भारिप बह्जन महासंघान प्न्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भारिपच्या प्रतिभाताई भोजने तर उपाध्यक्षपदी सावित्रीबाई राठोड यांची निवड झाली आहे ध्ळे जिल्हा परिषदेत भाजपाचे तुषार रंधे यांची अध्यक्षपदी तर कुसूम निकम यांची उपाध्यक्षपदी आज बह्मतानं निवड झाली वाशिम जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीचे चंद्रकांत ठाकरे यांची अध्यक्षपदी तर डॉक् र श्याम गाभणे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या चार सभापती पदांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन बंडखोर सदस्यांकडे तर एक शिवसेनेच्या बंडखोर सदस्य आणि एक भाजपनं जिंकली आहे विदयार्थ्यांना अत्याध्निक सुविधा तसंच गुणवतापूर्णक शिक्षण मिळावं यासाठी मुंबई विद्यापीठानं अत्याध्निक तंत्रज्ञानाचा वापर करावा असं आवाहन उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे त्यांनी आज म्ंबई विद्यापीठातल्या सोयी स्विधा आणि अडचणींचा आढावा घेतला विधान परिषदेच्या यवतमाळ मतदार संघातून पो निवडण्कीसाठी सहा उमेदवार रिंगणात आहेत महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे द्ष्यंत चत्र्वेदी भाजपाकडून स्मि बाजोरिया या दोघांमधे थे लढत होत आहे असं असलं तरी शिवसेना बंडखोर उमेदवार माजी आमदार बाळासाहेब म्नगीनवार काँग्रेस बंडखोर शंकर बडे राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष संजय देरकर आणि व्यावसायिक दीपक निलावार हे अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत रत्नागिरी जिल्ह्यातल्या तिवरे धरणग्रस्तांचं प्नर्वसन प्णे इथल्या माळींच्या धर्तीवर केलं जाणार आहे या पननर्वसनांअतर्गत घरबांधणी पाणी पुरवठा योजना यासह संबंधित पायाभुत स्विधांच्या कामाला गती द्यावी असे निर्देश उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत मंत्रालयात आज पालकमंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली आणि सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरी जिल्हा आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते भारत आणि इराण या परस्परप्रक अर्थव्यवस्था आहेत असं इराणचे परराष्ट्र व्यवहारमंत्री मोहम्मद जवाद झरीफ यांनी म्ह लं आहे ते आज म्ंबईत भारतीय औद्योगिक संघ नेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते भारताच्या वाढत्या अर्थव्यवस्थेला अधिकाधिक इंधनाचीही गरज आहे आणि इराण हा भारताला इंधन प्रवठा करू शकणारा विश्वास् भागिदार आहे असं झरीफ यांनी नमूद केलं महाराष्ट्राचे औद्योगिक विकास मंत्री सुभाष देसाई हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते आपल्या नागरिकांचं हीत या दोन्ही देशांमधल्या एकसमान तत्वानंच भारत आणि इराणला एकत्र आणलं असं देसाई यावेळी म्हणाले

चाबहार बंदरासंदर्भातल्या आर्थिक व्यवहारांविषयी दोन्ही देशांनी परस्पर करारही केला असल्याची माहिती झरीफ यांनी यावेळी दिली महिला उदयोजकांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार राबवत असलेल्या सरस योजनेअंतर्गत महालक्ष्मी सरस दोन हजार वीस या उत्पादन विक्री प्रदर्शनाचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबईतल्या एम एम आर डी ए

याप्ढे हा उपक्रम व्यावसायिक पातळीवर यापेक्षाही मोठा प्पा गाठेल आणि बचत ग ांच्या महिलांसाठी आर्थिकदृष्ट्या अधिक लाभदायक ठरेल असा विश्वास कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केला केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती महराष्ट्राचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीप आणि महाराष्ट्र ग्रामजीवन अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर विमला आणि इतर मान्यवर उदघा नाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते

अजमेर बॉम्बस्फो ातली फरार गुन्हेगार महम्मद जलिल अन्सारी याला महाराष्ट्र दहतशवादी विरोधी पथकानं आज कानपूर इथं अ क केली तो देशाबाहेर पळून जाण्याच्या तयारीत होता पॅरोलवर असणारा अन्सारी काल म्ंबईतून फरार झाला होता महाराष्ट्र एशीएस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याला अ क केली आहे बौदध जप परंपरेविषयी कर्ना क मधल्या ड्रेपंग गोमांग मठातील बौद्ध भिक्खूच्या सादरीकरणादवारे औरंगाबाद इथं महात्मा गांधी मिशन संगीत अकादमीच्या अकराव्या शारंगदेव महोत्सवाला आज प्रारंभ झाला नांदेडमधली अनेक विदयापीठं आणि महाविदयालायांनी आयोजित केलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा काल समारोप झाला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विदयापीठात समारोपाच्या कार्यक्रमानिमीत गिरीश कार्नाड यांचे समकालीनत्व या चर्चासत्राचं आयोजन केलं होतं नांदेड शहरात येत्या रविवारी राष्ट्रीय पल्स पोलीओ मोहीम राबवली जाणार आहे या मोहिमेची जनजागृती करण्यासाठी शहरातून रथ फिरवला जात आहे या रथाला महापौर दिक्षा धबाले यांनी आज हिरवा झेंडा दाखवला औरंगाबाद इथं येत्या पाच ते नऊ फेब्रवारी दरम्यान सातव्या आंतरराष्ट्रीय चित्रप महोत्सवाची घोषणा महोत्सवाचे संचालक सिनेसमीक्षक अशोक राणे यांनी आज वार्ताहर परिषदेत केली हा महोत्सव औरंगाबाद शहरातल्या प्रोझोन मॉलमधल्या आयनॉक्स चित्रप गृहात होणार आहे

सोलाप्रात आज सोरेगाव रस्त्यावरच्या पिसे इंडस्ट्रीजला आग लागली

आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नसून पोलीस प्ढील तपास करत आहेत नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विदयापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमितानं विद्यापीठाच्या औषध निर्माण संक्लात आज ड्रग डिस्कवरी एण्ड डेव्हलपमें लॅब क्लिनिक या विषयावरच्या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचं आज उद्घा न झालं लातूर इथले महार रेजिर्में वन मध्ये नायक पदावर कार्यरत असलेले नायक स्रेश चिते यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या जन्मगावी औसा तालुक्यातील आलमला इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले चार दिवसांपर्वी जम्म् काश्मीर इथं झालेल्या हिमस्खलनात कर्तव्यावर असलेले नायक स्रेश चित्ते शहिद झाले होते महावितरण कंपनीचा वीज दरवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारनं रदद करावा आणि फेरनिर्णय घ्यावा अशी मागणी महाराष्ट्र वीज ग्राहक संघ नेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांना केली आहे

येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी थंडीची ला राहील विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता तर मराठवाड्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे